न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठांसमोर ही सुनावणी सुरु आहे काल झालेल्या सूनावणीत न्यायालयानं राष्ट्रपती राजवट हटवण्यासंदर्भात राज्यपालांनी सादर केलली तसंच सत्तास्थापनेसाठी भाजपानं राज्यपालांना सादर केलली सर्व पत्र आज सादर करावीत असे निर्देश काल न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले होते दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी काल आपण राष्ट्रवादी काँप्रेससोबत आहोत आणि शरद पवार हेच आपले नेते आहेत तसंच भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंप्रेस राज्याच्या जनतेसाठी एकत्रितपणे काम करतील असं ट्विट केलं होतं शरद पवार यांनीही ट्विट करून अजित पवार यांचं हे विधान खोटं आणि दिशाभूल करणार असल्याचं म्हटलं आहे आपला पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करेल असं शरद पवार यांनी सांगितलं आहे दरम्यान अजित पवार यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली तर शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धब ठाकरे यांनीही काल आपापल्या आमदारांबरोबर बैठका घेतल्या आणि त्यांना सरकार स्थापनेबाबत आश्वस्त केलं भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल पक्षांच्या आमदारांसोबत बहुमताला सामोरे जाण्याबाबत चर्चा केली भाजपा घोडेबाजारात गुंतली असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड श्वं प्रितिसंगमावरील त्यांच्या समाधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केलं यावेळी पत्रकारपरिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की बह्मत नसतानाही भाजपानं सरकार बनवलं विश्वासदर्शक ठरारावर मतदान होईल तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होतील भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं ते म्हणाले दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही आज सकाळी पत्रकार परिषद घेतली भाजपानं राष्ट्रपती राज्यपाल आणि राज्यातल्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत आले आहेत असं राऊत यांनी सांगितलं दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन राजभवनावर दाखल झाले आहेत

चलनबाजारात आज रुपयाच्या मुल्यात दोन पेशांनी घसरण झाली

भारताच्या लक्ष्य सेननं स्कॉटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच विजेतं पद पटकावलं आहे

गेल्या तीन महिन्यातलं लक्ष्यचं हे चौथं विजेतं पद आहे

कझागिस्ताननं दुसरं तर जपाननं तीसरं स्थान पटकावलं